विधिमंडळ राज्य विधीमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर काल संस्थगित करण्यात आलं

राज्यातील साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोरोनाच्या संकट काळात साथ देणाऱ्या जनतेचे त्यांनी यावेळी आभार मानले

याशिवाय राज्य वस्तु आणि सेवा करासंदर्भात दोन सुधारणा विधेयकही काल मंजूर झाली

सत्तारूढ सदस्य जाणून बुजून चर्चा टाळत असून पूर चक्रीवादळ आणि कोविडनं अनेक लोक मृत्युमुखी पडत असताना सरकार मात्र याबाबत गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान केला

कोरोनासंदर्भात सरकारचे अनेक निर्णय चुकल्याचे तसंच सरकारचा खासगी रुग्णालयांवर कोणताही वचक राहिला नसल्याचं ते म्हणाले राज्यात कोरोना काळात शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळाली सोयाबीनची पेरणी पूर्ण किडीमुळे वाया गेली कापूस उडीद कडधान्य ही त्याच स्थितीत असताना सरकारनं त्याची दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या आरोपांना उत्तर देताना राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं घेतला आहे असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं कोरोना आजार आणि मृत्यू याबाबतची कोणतीही आकडेवारी राज्य सरकारनं लपवली नाही आय सी एम आरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनास्थिती हाताळत असल्याचं टोपे यांनी सांगितलं

रेमडीसीविर हे इंजेक्शन खासगी रुग्णालयात उपचारासाठी असणाऱ्या रुग्णांनाही शासनच उपलब्ध करून देईल असं आश्वासनही टोपे यांनी दिलं

यापुढे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोन्हे यांची काल एकमतानं निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली गोन्हे यांची उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जावडेकर बोलत होते

स्वरुप यांच्या या कामगिरीबद्दल अधिक माहिती देत आहेत

हद्दवाढ मंजूर झाल्याने सातारा नगरपालिकेची वाटचाल महानगरपालिकेच्या दिशेने सुरु झाली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत

त्यांच्या पश्वात त्यांचे पूत्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हद्दवाढीचा पाठप्रावा सुरू ठेवला होता महायुती सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारच्या हद्दवाढीला अंतीम रुप देण्याची कार्यवाही सुरु केली होती हा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याबाबतचे पत्र मंगळवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्विकारले

या भागांच्या समावेशामुळे सातारा पालिकेचे उत्पन्न वाढून तीची वाटचाल महानगरपालिकेकडे सुरू झाली आहे

याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला महिला किशोरवयीन मुली आणि स्तनदा मातांना पोषण मूल्य पुरवण्यास उपयुक्त ठरत आहे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कायम ठेवून त्यांच्यातील रक्तक्ष्याचे प्रमाण कमी करण्यासाठी गावात आणि घराशेजारी हिरव्या पालेभाज्या स्वस्तात मिळू लागल्यामुळे महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कायम राखण्यास तसेच त्यांच्यातील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यास कुपोषित बालक जन्माचे आणि जन्मलेली कुपोषित बालकांची वजन सुधारण्यास या पोषण बागांचा उपयोग होत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उर्मानाबाद अकोला संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढवून या योजनेमध्ये अनाथ मुलांना सामावून घेण आणि भविष्यात त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत अकोल्यात कृती योजना तयार होत आहे अनाथ मुलांच्या नावाने अंत्योदय शिधा पत्रिका असा उपक्रम राबवणारा अकोला हा राज्यातला पहिला जिल्हा ठरणार आहे

जिल्ह्यात यंदा खरिपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते त्यानुसार पीक कर्ज वाटप केले जावे अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या होत्या रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीवरचा पूल तसंच संगमेश्वरजवळच्या शास्त्री नदीवरच्या पुलाचं संरचनात्मक सर्वेक्षण केलं जाणार आहे

त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे पालघर भकंप पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचं सत्र सुरूच आहे जवळपास दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून एक दोन दिवसा आड कमी जास्त तीव्रतेच्या भूंकपाचे धक्के जिल्ह्यात जाणवत आहेत ऐक्या याबाबत आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत

त्यामुळे काही नागरिकांच्या घराचा काही भाग कोसळून नुकसान झालं आहे गेल्या दीड वर्षांपेक्षा ही जास्तीचा काळ उलटून गेला असताना ही हे भूकंपाचे धक्के याच भागांत का बसत आहेत याच कारण अजून देखील समजू शकलेलं नाहीये आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नीता चौरे पालघर निधन धळे खान्देशातील नामवंत शल्यचिकित्सक धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथले डॉक्टर रविंद्र टोणगावकर यांचं सोमवारी कोरोनामुळे निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

टोणगावकर यांनी वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं होतं कमी खर्चात रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती

टोणगावकर यांनी पोटाच्या हार्नीयाचं शल्यकर्म करतांना बसवाव्या लागणाऱ्या किंमती जाळीला पर्याय म्हणून फक्त पन्नास पैसे खर्च असलेली जाळी विकसित केली संपूर्ण जगात आता टोणगावकर हरनीया मेश या नावाने प्रसिध्द झालेल्या या जाळीचा वापर केला जातो त्यांच्या या संशोधनाची दखल थोर संशोधक डॉ

जे अब्दल कलाम यांनी देखील घेतली होती

वेळापरे निधन पुण्यातील संस्कृत भाषेचे तसंच समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ राम वेळापुरे यांचं काल वुद्धापकाळानं निधन झालं

त्यांनी दासबोध आणि आत्माराम या ग्रंथांचा संस्कृतमध्ये अनुवाद केला आहे निधन उस्मानाबाद तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक काकासाहेब शंकरराव शिंदे यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खाब पडले असून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता या पावसामुळे सोयाबिन तुर ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भ वगळता त्रळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विक्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार